भाजपा हंगामी अध्यक्ष जे

तो सध्या अँटिग्वात आहे

एका महाविद्यालयीन तरुणीवर लँगिक अत्याचार केल्याचा एफआयआर राय यांच्या विरुद्ध एक मे रोजी दाखल करण्यात आला

आपल्या धर्मनिरपक्षीओळखीचा सर्वात मोठी लोकशाही या दर्जाचा आणि सहिष्णुता आणि समावधक्रिता यांच्याशी प्रदीर्घ बांधिलकी असलखी एकसंध समाजाचा आपल्याला अभिमान असल्याचं भारतानं म्हटलं आहा आरतीय संविधानानं अल्पसंख्याक समुदायासह दक्षीच्या सर्व नागरिकांना मूलभूत हक्कांची हमी दिली आहा असं परराष्ट्र मंत्रालयाच विवस उवीश कुमार यांनी सांगितलं

दरम्यान हा अहवाल नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपा बद्दलच्या पूर्वग्रहातून आला असल्याचं भाजपानं काल एका निवद्दत्रात सांगितलं

आंतर मंत्रालय समितीनं कृषी क्षेत्रात परिवर्तन आणण्यासाठी आणि आधुनिकीकरणाच्या दृष्टीनं ही शिफारस केली होती या तंत्रज्ञानाअंतर्गत कृत्रिम बुद्दीमत्ता मोठ्या प्रमाणावर माहितीची समिक्षा आणि ब्लॉक चेयर तंत्रज्ञानही सामाविष्ट आहे ओदिशामधे शाळेपासून एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर राहणा या विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे

बांगलादेशात सत्ताधारी आवामी लीग आज सत्तरावा स्थापना दिन साजरा करत आहे पक्षाच्या अध्यक्ष आणि प्रधानमंत्री शेख हसिना यांनी यानिमित्त बांगलादेशच्या जनतेला शभेच्छा दिल्या आहेत पावसाची सरासरी यंदा घसरण्याची चिन्ह दिसत नाहीत असं केंद्रसरकारनं म्हटलं आहे नैऋत्य मोसमी पाऊस कमी किंवा जास्त होण्याचा कल दिसत नाही असं पृथ्वी विज्ञानमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रीका आणि पाकिस्तान यांचा सामना आज लॉर्ड्सवर होणार आहे दोन्ही संघांना आतापर्यंत केवळ प्रत्येकी तीन गुण मिळाले असून दक्षिण आफ्रीका उपांत्यफेरीबाहेर फेकला गेला आहे तर उरलेले सर्व चार सामने जिंकल्यास पाकिस्तानची उपांत्यफेरीत प्रवेश करण्याची धुगधुगी शिल्लक आहे

मँचेस्टर ध्रे झालेल्या सामन्यात वेस्टडिजचा न्यूझीलंडनं पाच धावांनी पराभव केला

दोन्ही संघांनी ऑलिम्पिक पात्रता फेरीत स्थान मिळवलं आहे